ते आज नवी दिल्ली इथं रामलीला मैदानावर भाजपानं आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते लोकांनी हिंसाचार तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करु नये असं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रीय नागरीक नोंद प्स्तिकेचा मुद्दा आसाम राज्याशी निगडीत असून त्यावर सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं शेजारच्या देशांमधन परांगदा होऊन भारतात आश्रयाला आलेल्या लोकांना नागरिकत्व देणं हा या कायद्याचा उद्देश आहे पाकिस्तान अल्पसंख्याकांच्या विरोधात पक्षपाती वर्तन करत आहे हे उघड करण्याची संधी या निमित्तानं मिळाली मात्र विरोधकांच्या राजकारणामुळे ती गमवावी लागली असं मोदी म्हणाले आजच्या भावपूर्ण भाषणात प्रधानमंत्र्यांनी सरकारच्या विकासकामांची उदाहरणं दिली आणि आपल्या प्रयत्नांमधे कोणताही पक्षपात असेल तर विरोधकांनी तो दाखवून द्यावा असं आव्हान त्यांनी दिलं डिटेंशन कॅम्सबददल विरोधक देत असलेली माहिती च्कीची असून अशा प्रकारचे कोणतेही कॅम्स नाहीत विरोधी पक्ष मतपेढीचं राजकारण करत आहे युवकांनी अफवांना बळी पडू नये असं ते म्हणाले

भाजपाचे ज्येष्ठ नेते माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधी पक्षशासित राज्यांनी जनतेला आरोग्य सुविधा प्रविणारी आय्ष्मान भारत केंद्रीय योजना लागू केली नसल्याचा आरोप केला आहे ते नवी दिल्लीत रामलीला मैदानावर झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात बोलत होते दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांचं नाव न घेता जावडेकर म्हणाले भाजप सरकारनं मेट्रो रेल्वेच्या विस्तारासह अनेक विकासात्मक प्रकल्प हाती घेतले आहेत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीत सरकार खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केला आहे

काँग्रेस आणि आपचे नेते दिल्लीतलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही डॉ

नागरिकत्व स्धारणा कायदा म्स्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज नागप्रात या कायदयाच्या समर्थनार्थ भाजपा विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि लोकाधिकार मंचाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते विरोधी पक्ष मतपेढीच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी च्कीचा प्रचार करत आहेत असं ते म्हणाले

हेत्तः या कायद्याविषयी गैरसमज पसरवून लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहेत असं फडनवीस म्हणाले उत्तरप्रदेशातली परिस्थिती सामान्य असून कोणतीही अन्चित घटना घडल्याचं वृत्त नाही

राज्याचे पोलिस महासंचालक ओ

सिंग यांनी राज्यातल्या जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे पोलिस आणि प्रशासकीय अधिका यांनी समाजातल्या मान्यवर व्यक्तींची भेट घेऊन जनतेला अफवांवर विश्वास ठेवण्यापासून परावृत्त करायची त्यांना विनंती केली आहे लखनौचे जिल्हा दंडाधिकारी तसंच ज्येष्ठ पोलिस अधिक्षकांनी ईदगाह इथं म्स्लिम धर्मग्रुंची भेट घेत त्यांना जनतेला शांततेचा संदेश पोचवण्याचं आवाहन केलं आहे

उत्तरप्रदेशाचे म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकार सबका साथ सबका विकास सबका विश्वास या तत्वांवर चालत असून समाजातल्या सर्व घटकांसोबत असल्याचा प्नरुच्चार केला आहे

दहशतवादी संघटनांना अर्थ सहाय्य करणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या फायनन्शियल एक्शन टाक्स फोर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेनं प्रतिबंधीत गटांशी संबंधित मदरसांच्या विरोधात केलेल्या कारवाईबाबत पाकिस्तानकडून अधिक स्पष्टीकरण आणि आकडेवारी मागवली आहे दहशतवाद आणि काळ्या पैशावर नियंत्रण घालण्याबाबत पाकिस्ताननं केलेल्या व्यापक उपायांसंदर्भात सोपावण्यात आलेल्या अहवालानंतर हे स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या उदया होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे

भारत सरकारनं नेपाळमधल्या किर्तीपूर इथल्या सशस्त्र पोलिस दल शाळेच्या म्लींच्या वस्तीगृहाचं बांधकाम केलं असून या वास्तूचं उद्धाटन आज भारतीय दूतावासातील मिशन उपप्रमुख डॉ अजय क्मार यांच्या हस्ते झालं नेपाळ सशस्त्र पोलिस दलाच्या कल्याण सेवा केंद्राच्या अंतर्गत स्थापन झालेली नेपाळ सशस्त्र पोलिस दल शाळा ही एक शैक्षणिक संस्था आहे

ढाका इथं आयोजित बंगला देश कनिष्ठ गट आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मीराबा लुवांगनं प्रूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या अग्रमानांकित ट्रीसा जॉलीला पराभव पत्कारावा लागला